या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हरिभाऊ बागडे प्रकाश मेहता बबनराव लोणीकर आणि महादेव जानकर उपस्थित आहेत यावेळी एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीला उजाळा दिला मुंडे यांनी भाजपाला बहजनाचा पक्ष बनवण्याचं काम केलं हजारो कार्यकर्ते घडवले पण काधीही पाठीत खंजीर घुसवला नाही असं खडसे म्हणाले आपल्याला पक्ष प्रिय आहे नेते प्रिय आहेत पण पक्षाचं आजचं चित्र जनतेला आवडत नाही अशी टीकाही खडसे यांनी केली

तक्रारी आणि वेदनांची दखल घेतली जाईल त्यासाठी पक्षावर राग धरु नका पक्षात राहून संघर्ष करा असं त्यांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे वंचितांसाठी लढणारे होते असं सांगून पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजळा दिला विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे आपण खचून गेलेलो नाही असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रम अजूनही सुरु आहे मालेगाव महापालिकेत काँप्रेस आणि शिवसेनेनं आपली सत्ता कायम राखली आहे महापौर पदी काँप्रेसच्या ताहेरा शेख तर उपमहापौर पदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली

शान ए हिंद चे अमिनतुल्ला पीर मोहम्मद अनसारी यांचा शेख यांनी पराभव केला

भूसंपादन मोबदल्यासंदर्भात सरकार वेळोवेळी आढावा घेत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं यावेळी जलदगती महामार्गाच्या बत्तीस प्रकल्पांवर लोकसभेत चर्चा करण्यात आली महामार्गासाठी भू संपादन करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही वृक्षतोड झाल्यावर वृक्षपुर्नलागवड केली जाईल अशी माहिती गडकरी यांनी दिली नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत संमत झाल्या नंतर आसामच्या नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात दिली आहे

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावर येत्या पंधरा दिवसांमध्ये विजेवर चालणारी गाडी धावेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिली आहे

जन्नीयांच्या उपस्थितीत काल या मार्गाची सुरक्षा तपासणी झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

पालघरमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी आले संध्याकाळच्या सुमाराला मुंबईला परतत असताना हेल्मेट घातलेल्या एका दुचाकीस्वारानं त्यांची गाडी अडवून गोळीबार केला मात्र पाटकर यांनी प्रसंगावधान दाखवल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही याप्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत अमरावती जिल्ह्यामधल्या अचलपूर तालुक्यातल्या हराम ध्वे वेदांत या मेंदू निकामी अवस्थेत असलेल्या रुग्णाचे अवयव दान करायचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी घेतल्यानं तीघांना जीवदान मिळालं

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव अं लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल केलेल्या कारवाईत एका तलाठ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

राज्य सरकारमध्ये आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी महाविकास आघाडीच्या कोणत्याही प्रमुख नेत्याशी चर्चा झालेली नाही असं स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बछ्क काल सोलाप्र थिं झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात बळीराजा साखर कारखान्यात काल एका कामगाराचा साखळीत अडकल्यानं मृत्यू झाला

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागावी तसंच तलाव भरल्यानंतर वाहन जाणा या पाण्याची साठवण करण्यासाठी नव्या तलावांची निर्मिती करावी अशी मागणी नगरसेवकांनी ठरावाच्या सूचनेव्वारे पालिका प्रशासनाला केली आहे